प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या भूतान दौ यावर आसाममधे दिब्रुगड बिं उभारलं पहिलं सी एन

संघाची गाठ आज यजमान जपान बरोबर काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला एकटं पाडण्याच्या प्रयत्नात असलेलं पाकिस्तान सरकार संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत तोंडघशी पडलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या अनौपचारिक बैठकीत सर्व राष्ट्रांनी भारताच्या काश्मीरविषयक निर्णयाला पाठिंबा दिल्याचं संयुक्त राष्ट्रसंघातले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितलं आहे

काश्मीरमधे शांतता आणि स्थैर्य रहावं यासाठी भारत वचनबद्ध आहे असं ते म्हणाले काश्मीरच्या स्थितीला काही राष्ट्र धोक्याचा आरा म्हणून संबोधत असले तरी ते वस्तुस्थितीला धरुन नाही असं पाकिस्तानचं प्रत्यक्षपणे नाव न घेता अकबरुद्दीन यांनी सांगितलं भारतात आणि भारताविरुद्ध हिंसाचार भडकवण्यासाठी एक राष्ट्र जिहाद च्या नावाखाली सातत्यानं प्रयत्न करत असून तिथले नेतेही त्याला खतपाणी घालत आहेत असा आरोप त्यांनी केला भारताच्या अंतर्गत मुद्यांमघे ढवळाढवळ करत असल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली दोन राष्ट्रांमधले वाद मिटवण्यासाठी अनेक राजकीय मार्ग असू शकतात मात्र त्यासाठी दहशतवादाचा मार्ग अवलंबणं अत्यंत चूकीचं आहे असं ते म्हणाले हिंसाचार हा सर्वांसाठी घातक असल्यानं पाकिस्ताननं त्याऐवजी चर्चा आणि संवाद साधायला हवा असं ते म्हणाले जम्मू काश्मीर आणि लडाखमधे सुशासन यावं सामाजिक आर्थिक विकास व्हावा आणि तिथली जनता या विकासाच्या गंगोत्रीत सहभागी व्हावी याच उद्देशानं भारतानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं अकबरुद्दीन यांनी सांगितलं जम्मू कश्मीरच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तान तोंडघशी पडल्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानचा चेहरा उघडा पाडला आहे जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकल्याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी पाकिस्तानला केवळ चीननं उघडपणे समर्थन दिलं परिषदेत पाकिस्तानला एकाही सदस्यानं समर्थन दिलं नाही भारत आणि पाकिस्तानं कश्मीरचा मुद्दा द्विपक्षीय स्तरावर चर्चा करून सोडवावा असं मत परिषदेचे स्थायी सदस्य ब्रिटन फ्रान्स रशिया आणि अमेरिकेनं व्यक्त केलं

जम्मू आणि कश्मीरमधील दूरसंचार सेवांवरील निर्बंध आज शिथील होण्याची शक्यता आहे जम्मू कश्मीरमध्ये नागरिकांना बाहेर पडण्याबाबतचे आणि दूरसंचार सेवांवरील निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठवण्यात येतील अशी घोषणा राज्याचे मुख्य सचिव टी

आर सुब्रम्हण्यम यांनी काल केली राज्यातील सरकारी कार्यालयांतील कामकाज नेहमीप्रमाणे सुरू झालं असून सोमवारपासून शाळाही सुरू करण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं गेल्या पंधरा दिवसात येथील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सुब्रम्हण्यम यांनी त्यांचे आभार मानले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या भूतान दौ यावर रवाना होत आहे प्रधानमंत्र्यांच्या भूतान भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतील असं भूतानमधल्या भारताच्या राजदूत रुचिरा कम्बोज यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं प्रधानमंत्र्यांच्या या दौ यात दोन्ही देशात एकूण दहा सामंजस्य करारांवर स्वाक्ष या होतील तर मंगदेछू उर्जा योजनेसह पाच योजनांचं उद्घाटन होण्याची शक्यता असल्याचं कम्बोज यांनी म्हटलं आहे

सरदार पटेल यांनी अखंड भारताचं स्वप्न पाहिलं होतं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे अमित शहा यांनी काल हरयाणातल्या जिंद श्वे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित भाजपाच्या आस्था रस्तीला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारनं जम्मू आणि काश्मीरच्या विकासातले अडथळे दूर केले आहेत आता हे संपूर्ण क्षेत्र विकास आणि दहशतवादमुक्तीच्या दिशेनं वाटचाल करू लागेल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला ओ एफ बी अर्थात शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना मंडळाच्या खाजगीकरणाचा कोणताही प्रस्ताव सध्या नसल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

ओ एफ बीचं खाजगीकरण करण्याच्या अफवा पसरवल्या जात असून कामगारांची दिशाभूल करण्याचा त्यामागचा हेतू असल्याचंही सांगण्यात आलं आहे कृषी निर्यात अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे कृषी परिवर्तन उच्चाधिकार समितीची आज मुंबईत दुसरी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री तर अनेक राज्यांचे मंत्री यावेळी उपस्थित होते तेलबियांच्या उत्पादनासाठी जनुक सुधारित बियाण्यांच्या वापरावर विचार केला जाणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम क्रि महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुर्वणमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आज दिब्रुगढ क्वें राज्यातल्या पहिल्या सी एन जी

एन जी हे ग्राहकांना परवडणार श्विन आहे तसंच यामुळे पर्यावरणातलं प्रदुषण कमी व्हायला मदत होईल असं सरकारी सुत्रांनी सांगितलं आहे राज्याला प्रदुषणमुक्त करण्यावर सोनोवाल यांनी भर दिला आहे असं आकाशवाणीच्या प्रतिनिधीने कळवलं आहे जपानची राजधानी टोकियो विं सुरु असलेल्या ऑलिम्पिक टेस्ट विंट हॉकी स्पर्धेत आज भारताच्या पुरुष संघाची सलामीची लढत मलेशियासोबत तर महिला संघाची लढत यजमान जपानसोबत होणार आहे भारताच्या पुरष आणि महिला हॉकी संघांनी ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता फेरीत याआधीच आपला प्रवेश सुनिश्वित केला आहे भारत आणि नेपाळमधले संबंद अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशामधल्या नागरिकांचा एकमेकांशी संवाद आणि आर्थिक व्यवहारांचं सक्षमीकरण करणं महत्वाचं आहे असं भारताचे नेपाळमधले राजदूत मनजीवसिंग पुरी यांनी म्हटलं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला प्लास्टीकमुक्त करण्यावर जोर दिला आहे

पृथ्वीवरील वातावरणासाठी घातक असणाऱ्या अशा साहीत्यांवर अनेक राज्यांमध्ये फार पुर्वीपासूनच निर्बंध घालण्यात आले आहेत पुरामुळे बंद असलेली मिरज मुंबई मार्गावरची रेल्वे वाहतूक आजपासून सुरू होणार आहे त्यामुळे गेले काही दिवस रद्द केलेल्या महालक्ष्मी सद्याद्री आणि कोयना एक्सप्रेस गाड्या आजपासून धावू लागतील

पुरामुळे सांगलीतल्या स्टेट बँकेलाही मोठा फटका बसला आहे